सार्वजनिक आरोग्य सेवेत अमुलाग्र बदल घडवणाऱ्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचा देशभरात प्रारंभ

विघ्नहर्त्या गणरायाला राज्यात भावपूर्ण निरोप

कोँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचं निधन

श्रीीी प्रा आयुष्मान भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडची राजधानी रांची इथ आयुष्मान भारत या पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा श्भारंभ केला सार्वजनिक आरोग्य सेवेत अमुलाग्र बदल घडवणारी ही योजना असून पन्नास कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा देणारी जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे या योजने अंतर्गत गरीबांनाही श्रीमंतांप्रमाणे उपचार आणि सुविधा मिळतील असं नरेंद्र मोदी यांनी योजनेचा शुभारंभ करताना सांगितलं

पी नह्हा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास उपस्थित होते

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला

सामान्य माणसाला उपचार घेण्याकरता अक्षरशः आयुष्याची कमाई लाबाबी लागते प्रत्येकाला उपचार मिळाला पाहीजे गरीबाला उपचार मिळाला पाहीजे उपचार घेण्याची त्याची क्षमता नसेल तर सरकार त्याच्या उपचाराचा खर्च उचलेल असा विचार करून ही योजना या ठिकाणी तयार केली आणि या योजनेच्या माध्यमातनं आज एक मोठी क्रांती आरोग्याच्या क्षेत्रामध्ये याठिकाणी होते आहे आज शहरामध्ये जी सेवा उपलब्ध आहे ती ग्रामीण भागामध्ये देण्याकरता या योजनेचा एक मोठा लाभ मिळणार आहे आणि म्हणून देशाच्या हिताकरता आणि देशाच्या आरोग्याकरता सगळयात मोठी योजना आज सुरु होते आहे आणि महाराष्ट्र ही पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या माध्यमातन महाराष्ट्रातल्या जवळ जवळ सगळ्या नागरिकांना आता याठिकाणी आरोग्य सेवा देणार आहे

ध्वळयात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते तर ठाण्यात मन्ष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लाभार्थींना ई ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं पणे जिल्ह्यासाठी योजनेचा आरंभ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पृण्याचे संपर्कमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झाला

उच्च न्यायालयानं घातलेल्या डीजे बंदीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक बाद्यांच्या गजरात तुलनेनं शांततेत काल राज्यभर मिरवणुका पार पडल्या डीजे बंदी श्वगारण्याचे प्रकारही घडले काही ठिकाणी पोलीस त्यावर कारवाई करताना दिसत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी कृत्रिम पद्धतीनं तयार केलेल्या हौदात गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन केलं उंचच उंच गणेश मूर्ती हे मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे मुंबईत दादर गिरगाव आणि जुहू चौपाटीवर गणेश विसर्जन झालं राज्यातल्या अनेक गणेशा भक्तांसह शेकडो परदेशी नागरिकांनी काल हा सोहळा पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली होती नाशिक शहरात डी जे आणि गुलालमुक्त विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या प्रथमच आशा प्रकारचा उपक्रम नाशिक शहरात राबविला गेला

बुलडाणा जिल्हयातील खामगाव शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान किरकोळ कारणावरून आक्रमक झालेल्या गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला अहमदनगरचं ग्राम दैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात उत्थापन पूजा पार पडल्या नंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली भोसले आखाडा इथ तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात घरगुती गणपती विसर्जित करण्यास परिसरातल्या रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला शेकडो गणपती इथे विसर्जित झाले नगरमध्ये विसर्जन मिरण्कीत डी जे ला बंदी घालण्याचं स्वागतही ज्ञालं आणि निषेधही व्यक्त करण्यात आला

जळगावमध्ये ढोल ताशे लेझीम पथकं यासह गोफ नृत्य लाठी तलवारबाजी आखाडा आदी विविध क्रीडा प्रकारांमुळे मिरवणुकीत चांगलीच रंगत भरली होती बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम स्त्रोत तयार करून त्यात टैंकरचे पाणी टाकण्यात आले होते कोल्हापुरात राजकीय बादामुळे गणेशविसर्जन मिरवणुकिला गालबोट लागलं पोलीसांना लाठीमारही करावा लागला

पुण्यामध्ये काल सकाळी सुरू ज्ञालेली विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा व्रत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉईस कास्ट केवळ राज्यातच नव्हे तर देश परदेशात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या गणेश विसर्जन भिरवणूकीला काल सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली संपर्कमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करून मंडई पासून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरु झाली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन तब्बल सहा तासांनी झालं

महापालिकेनं तयार केलेल्या क्रत्रिम हौदात विसर्जन करण्यात आलं डीजे बंदी पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी पोलिसांच्या विरोधाला न जुमानता न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत डीजे वाजवले काही मंडळांनी फ्लेक्सद्वारे तर काहींनी रस्त्यावर जोरजोरात थाळ्या वाजवून डीजेबंदीचा निषेध केला पोलिसांनी बहुतांश डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर थेट कारवाई न करता केबळ पंचनामे करण्यावर भर दिला या मंडळांची नोंद करण्यात येत असून अशा मंडळांवर गुन्हे दाखल होऊन आज त्यांच्यावर कारवाई होऊ शकते

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू यांच्यासह मेघना देशपांडे पुणे

संजीव कांबळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते माजी पंतप्रधान दिवंगत पी

नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात शांताराम पोटदुखे अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा मनमोहन सिंग अर्थमंत्री होते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पोटदुखे सलग चारवेळा निवडून गेले त्यांच्या पार्थिव देहावर आज चंद्रपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

काल दुपारीच त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले क्रिकेट दुबई मध्ये सुरु असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रबेश केला

स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात काल बांगलादेशनं अफगाणिस्तानवर तीन धावांनी निसटता विजय मिळवला